शेत जमिनीतील पोषक द्रव्यांच्या कमतरतेचा शोध घेण्याच्या उद्देशानं सुरु केलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर दोन वर्षांनी मुदा आरोग्य पत्रिका दिल्या जातात शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाची हमी या योजनेतून दिली जाते तसंच सातत्यपूर्ण शेतीलाही चालना दिली जाते सरकारच्या या पुढाकारामुळे गेल्या पाच वर्षात पिक उत्पादनात सातत्यानं वाढ होत असल्याचं कृषी सचीव संजय अगरवाल यांनी आकाशवाणीला सांगितलं

चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारावर पोचली आहे

मात्र यापैकी बहुतांश रुग्णांचा आजार किरकोळ असल्याचा दावा चीनी अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालात केला आहे

राज्याच्या आरोग्य विभागानं काल मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे यापैकी तीनजणांना प्ण्यातल्या नायडु रुग्णालयात तर तिर दोघांना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं आहे

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताचा सुनील कुमार यानं बाजी मारली आणि सुवर्णपदक पटकावलं

गेल्या वर्षीही सुनील कुमार अंतिम फेरीत पोचला होता आणि त्याला रौप्य पदक मिळालं होतं